त गोंदिया जिल्ह्यातील वन हक्क समितीतर्फे गावातील वृद्धांना प्रथमच पेन्शन योजना सुरु एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण स्थापन केलं जाईल अशी घोषणा केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी केली ते काल नवी दिल्ली इथं यासंदर्भात औद्योगिक संस्थांशी चर्चा केल्यानंतर बोलत होते

ग्राहकांचे हक्क अन्चित व्यापार व्यवहार दिशाभूल करणा या जाहिराती इत्यादींशी संबंधित प्रश्नांचा निपटारा करणं तसंच बनावट किंवा भेसळीचे पदार्थ उत्पादनं विकणा यांना दं करणं हे या प्राधिकरणाचं काम असेल प्राधिकरणाबाबतचे नियम येत्या एक ते दी महिन्यात निश्चित केले जातील असं पासवान यांनी सांगितलं सरकारतर्फे सर्वांच्या कल्याणासाठी आणि शेवटच्या टप्प्यातील नागरिकांपर्यंत विकास पोहचवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना तसंच उपक्रम हर काम देश के नाम अर्थात प्रत्येक काम देशासाठी या नावानं एक मालिका तयार करण्यात आली आहे

या मिशनद्वारा ग्रामीण आणि शहरी भागांना मिळून विकास साधल्या जाईल ज्यामध्ये आत्मा गावाचा राहील तर सुविधा शहरी असतील

काशी महाकाल एक्सप्रेस ही आय आर सी टी सी

उज्जैन आणि वाराणसी या स्थानकांना या रेल्वे सेवेदवारे जो ले जाणार आहे पहिली काशी महाकाल ट्रेन आज द्पारी वाराणसीहन निघाली असून उद्या द्पारी उज्जैनला पोहोचेल रात्रीच्या वेळी धावणारी ही आय आर सी टी सी

या गाधीमध्ये उच्च दर्जाच्या स्विधा देण्याबरोबरच यामध्ये औंकारेश्वरचं टूर पॅकेज असल्याची माहिती आय आर सी टी सी चे म्रख्य प्रादेशिक व्यवस्थापक अश्विनी श्रीवास्तव यांनी दिली आहे संपूर्णपणे वातान्कूलीत तृतीय श्रेणीची ही गाधी वाराणसी आणि उज्जैनदरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावेल ग्न्हेगारांना गंभीर शिक्षा देणे आवश्यक असतानाच या ग्न्ह्यातील पिधीत महिला आणि बालकांना प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास परत मिळव्न देणे हे तितकेच आवश्यक आहे अशा महिला करिता मनोधैर्य योजना राबविण्यात येते

गेल्या पाच वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या मुदा आरोग्य पत्रिका कार्यक्रमामुळे बुल णा जिल्ह्यातील शेत जमिनींचा पोत स्धारण्यास मदत मिळत असून दोन लाख माती नमुन्यांची पाच वर्षात तपासणी करण्यात आली आहे ब्ल ाणा जिल्ह्यातील शेत जमीनीमध्ये लोहाचं प्रमाण कमी आहे तर जस्त तांबे बोरान सल्फरचे प्रमाण मध्यम आहे त्याम्ळं जमिनीतील स्क्ष्म म्लदव्याचे प्रमाण योग्य पातळीवर आणण्यासाठी ही मोहिम उपयुक्त ठरत असल्याचं जिल्हा कषी अधीक्षक नरेंद्र नाईक यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं ब्ल ाणा जिल्ह्यात गेल्या वर्षी तालूका निहाय जमिनीच्या पोताची तपासणी करण्यात आली त्याचे सकारात्मक परिणामही समोर येत असून याचा वैयक्तिक स्तरावर शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचं अन्भव आहे याचा परिणाम जिल्ह्याचा उत्पादकता निर्देशांक वाढण्यास होऊ शकते असा प्रशासनाचा कयास आहे या योजनेतून होणाऱ्या फायदया बददल सांगत आहेत शेतकरी प्रवीण देशम्ख बार्डट मी प्रवीण लक्ष्मणराव देशमुख

आणि त्यातून माझ्या शेतीमध्ये काय नेमके घटक कमी आहे कोणती पिके घ्यायची आहेत आणि कोणत्या पिकासाठी कोणत्या खताची कोणत्या घटकाची आवश्यकता आहे याची मला माहिती मिळाली आणि यातून माझे उत्पव्न वाढण्यासाठी मोठी मदत झाली अमरावती जिल्ह्यात विविध विकास आराखड्यातील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत आवश्यक आणि नव्या कामांसाठी शासन स्तरावर पाठप्रावा करून अतिरिक्त निधी मिळवून देण्यात येईल असे आश्वासन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज अमरावतीत दिले

वर्धा जिल्ह्यातील आर्वी ताल्क्यामधील महाकाळी गावाजवळ असणाऱ्या धाम प्रकल्पाचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित होते या प्रकल्पाची उंचीवाढ प्रकल्पास पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली असल्याचं वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री स्निल केदार यांनी सांगितलं

महामं ळाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर या कार्यालयामार्फत केलं जात नागपूर जिल्हयातील मराठा समाजातील आर्थिक द्र्बल घटकातील तरुण तरुणी य्वक उद्योजक बन् इच्छिणाऱ्या आणि तशी क्षमता असलेल्या तरुण य्वक वर्गाला सहाय्य प्रविण्याच्या दृष्टीन छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानाअंतर्गत महामं ळाक न व्यावसायीक कर्जावरील व्याज परतावा योजना आणि कर्ज प्रवठा योजना राबविल्या जातात या योजनेचा लाभ घेऊन द्ग्ध व्यवसाय प्रवासी वाहन किराणा द्कान शेळी पालन भोजनालय केस कर्तनालय ई रिक्षा घरग्ती मसाले आदि व्यवसाय लाभार्थ्यांनी यशस्वीरित्या स्रु केले आहे मराठा प्रर्वगातील लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेवून व्यवसायाला सुरुवात करावी असे आवाहन महामं ळाच्या संचालिका आसावरी देशमुख यांनी केलं आहे विदर्भ साहित्य संघाच्या वतीन विदर्भस्तरीय साहित्य संस्कृती महोत्सव यंदा चंद्रप्र येथील चांदा क्लब यांच्या संय्क्त विद्यमान होणार आहे या महोत्सवाला उद्या ग्रंथ दिंगीन प्रारंभ होणार असून या सोहळ्याचे उद्घाटन स्प्रसिद्ध अभिनेते सचिन खेपेकर यांच्या हस्ते होणार आहे संमेलनाध्यक्ष म्हणून ॉ

उदघाटन सोहळ्याला राज्याचे कॅबिनेट तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वोट्टीवार अ

मराठी साहित्य महामं ळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि गों वाना विदयापिठाचे कुलग्रू ॉ नामदेवराव कल्याणकर प्राम्ख्यानं उपस्थित राहतील या संमेलनात विविध कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहेत

एस कॉलेज ऑफ कॉमर्स एव्ड इकॉनॉमिक्समध्ये मातृभाषा दिवस साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी मराठीत भावगीत सादर केलं मातृभाषेचं महत्व या विषयावर डॉ अमृता इंदूरकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं शहरी आणि ग्रामीण भागातील सामाजिक आणि आर्थिक दरी ज्ञानोपासनेच्या माध्यमातून द्र करणं ही विद्यापीठाची जबाबदारी आहे असं प्रतिपादन राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पदमविभूषण ॉ अनिल काको कर यांनी केले

वर्धेजवळील राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी कन्टेनर आणि कारच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले मृतकांमध्ये अमरावतीच्या जात पपततळणी विभागातील जिल्हा संशोधन विभागाचे अधिकारी तथा वाशिम जिल्हा परिषदेचे प्रभारी समाज कल्याण अधिकारी अनंतराव म्सळे आणि कार चालक गायकवा यांचा समावेश आहे

बार्डट चंद्रपूर शहरात राहणाऱ्या भोयर आणि झाडे कुट्रंबियांसोबत काल रात्री पावणेअकराच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली असून देवदर्शनासाठी भंडारा आणि गोंदिया इथं गेलेल्या दोव्ही क्ट्रंबियांवर काळने घात घातला आणि त्यांच्या वाहनाला मोर मार्गावर भीषण अपघात झाला

हे सर्व मृतक चंद्रपूर शहरातील रहिवाशी आहेत

घटवेमुळे शहरात शोकांतिक वातावरण आहे

दरम्यान राज्यातील आणखी एक असलेल्या ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथ इथं सुद्धा मोठी यात्रा यानिमिताने भरते या यात्रेनिमित कर्नाटक आंधप्रदेश तेर्लगणा तामिळनापू मध्य प्रदेश या राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात या यात्रेची पुर्वतयारी वैदयनाथ देवल कमिटीच्या वतीनं करण्यात आली असून जवळपास सापेचार लाख भाविक परळीत या करिता जमतील असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे स्रक्षा व्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आली असल्याचं सांगण्यात आले आहे

गोंदिया जिल्याच्या देवरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मगर ोह गावातील वन हक्क समितीनं गावातील वृदध महिला आणि प्रुष तसेच विधवा महिलाना शिवाजी महाराज जयंतीचं औचित साधून पेन्शन योजना स्रु करण्यात आली मगर ोह हे गाव गावातील नागरिकांना पेन्शन देणारा राज्यातील पहिलं गाव ठरला आहे